मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला या मोहिमेला अधिक परिणामकारक करा तसंच अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घ्या ही मोहीम केवळ शासन राबवत नसून ती लोकांची आहे असं ते म्हणाले

सर्वेक्षण झालेल्या लोकसंख्येत पुणे नाशिक कोल्हापूरमधून सर्वाधिक कोविड रुग्ण आढळले आहेत

गरबा दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आणि शिबिरांना प्राधान्य द्यावं अशा सूचना सरकारनं दिल्या आहेत राज्य कोविड राज्यात काल सलग द्सऱ्यांदा कोविडच्या नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी नोंदवली गेली

उच्च न्यायालय टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर आता मुंबईत उपनगरी रेल्वेसेवा सामान्य प्रवाशांना वापरासाठी खुली करण्याबाबत राज्य शासनानं उपाय योजना करावी अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे वकिलांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी अशी मागणी करणारी जनहित याचिका नुकतीच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या संघटनेनं दाखल केली होती त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढं काल सुनावणी झाली मुंबईत लोकलमधून सर्व कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत

इंट्रो सेवाग्राम स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिलेल्या अहिंसाभूमी सेवाग्राम इथला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आश्रम पर्यटकांकरिता कधीही बंद राहिला नाही

याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे या आश्रमातून हलविण्यात आल्याने या आश्रमाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे त्यामुळे बापूंचे विचार जाणून घेण्यासाठी आजही देश विदेशातील लाखो पर्यटक येथे येतात

आश्रम प्रतिष्ठानची स्वतंत्र शेती आहे या शेतीतून पिकविलेले अन्नधान्य पर्यटकांकडून मिळणारी देणगी यात्रीनिवास प्राकृतिक आहार केंद्र पुस्तकालयखादी उत्पादन केंद्र खादी वस्त्र विक्रीकेंद्र गोशाळा आदी उत्पन्नाचे स्रोत आहेत पर्यटकांची गर्दी वाढली तर उत्पन्नातही वाढ होते मात्र यावर्षी पर्यटक नसल्याने उत्पन्नात मोठी घट झाली असल्याचं आश्रम प्रतिष्ठानचे सचिव मुकुंद मस्के यांनी सांगितले

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालूक्यातील दाबका या गावातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण तर अनोख्या पद्धतीनं सुरू आहे गावच्या शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वैरागकर यांनी शाळा विद्यार्थ्यांपर्यंत ही संकल्पना घेऊन गावातल्या सार्वजनिक भिंती पाण्याच्या टाक्या अशा दर्शनी ठिकाणी सर्व विषयांचा अभ्यासक्रम आणि चित्र आकृत्या नकाशे रेखाटले आहेत या चित्रांमध्ये भाषा विषयाचं व्याकरण आहे विज्ञानातील प्रयोग सुत्रे आकृत्या तक्ते भुगोलातील नकाशे महाराष्ट्रातील किल्ले नद्या संतांची माहिती सगळं आहे

या अधिसूचनेमुळे अनुसूचित क्षेत्रात परंपरेने राहत असलेले वननिवासी तसंच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार असून त्यांचं मूळ गावातून स्थलांतर कमी होईल अशी अपेक्षा आहे मराठा आरक्षण मराठा समाजाला आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घेतला असून याबाबत लवकरच सुधारित आदेश जारी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपा खासदार संभाजीराजे नरेंद्र पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी मंत्री अशोक चव्हाण हेही उपस्थित होते आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गाचे लाभ विशिष्ट समाजाला देता येत नाही अशा निर्णयाने मराठा समाजाच्या मूळ आरक्षणाचा न्यायालयीन लढा कमक्वत होण्याची शक्यता आहे शिवाय ईडब्लूएसच्या जाचक अटी मराठा समाजाला मान्य नाहीत

मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सूरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही ते म्हणाले शरद पवार दरम्यान भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांनीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचवलं आहे ते काल सोलाप्रमध्ये पत्रकारांशी बोलत होते

फडणवीस मराठवाड्यात अतिवृष्टीनं झालेल्या पिकांच्या नुकसानीचे वेगाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे सरकारचे प्रमुख या नात्याने न्कसानाचे पंचनामे होत आहेत की नाही याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीसाठी ठोस निर्णय घेवून आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनीही केली आहे खासदार जलील यांनी राज्यमंत्री अब्द्ल सत्तार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि संबंधित अधिकाऱ्यांसह काल कन्नड तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली

त्यामुळं या कागदपत्रांच्या नावाखाली चालकांची होणारी पिळवणूक थांबणार आहे त्याबद्दलचा हा वृत्तांत स्क्रिप्ट केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं मोटार वाहन अधिनियमात केलेल्या द्रुस्तीन्सार आता तूमच्या वाहनांच्या मालकीविषयक सर्व प्रकारची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वाहतूक नियंत्रक पोलिस अथवा परिवहन विभागाकडं उपलब्ध राहणार असून त्यात तुमच्या वाहन चालवण्याच्या परवान्याचाही समावेश राहणार आहे या नव्या दुरुस्तीमुळ वाहनांची मूळ कागदपत्र जवळ बाळगण्याची गरज उरणार नसून परिणामी त्या नावाखाली वाहन चालकांची होणारी पिळवणूकही थांबणार आहे एखाद्या लांबच्या प्रवासादरम्यान तुमच्या वाहनांची कागदपत्रे कोणी आणि कितीवेळा तपासली याचीही सविस्तर नोंद यासंबंधीच्या पोर्टलवर राहणार असून तुमच्याकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास त्या गुन्ह्याचं स्वरूप आणि त्यासाठी झालेली दंडाची आकारणी याचीही नोंद त्यावर दिसणार आहे एकंदरीतच वाहन चालकांना या दुरुस्तीमुळ फार मोठा दिलासा मिळणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी यवतमाळ कौट्रुंबिक वादासारखी संवेदनशील प्रकरणं हाताळतांना योग्य काळजी घेऊन नैतिक बाबींचा विचार करण गरजेचं आहे असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तसंच यवतमाळचे न्यायिक पालक न्यायमूर्ती अ श चांद्रकर यांनी व्यक्त केलं यवतमाळ इथल्या कौटुंबिक न्यायालयाचं उद्घाटन दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून करताना ते काल बोलत होते

अजित पवार पुणे स्मार्टसिटी अंतर्गत होणारी कामं दर्जेदार तसंच मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करावी तसंच पुणे स्मार्ट सिटीचं स्थान राष्ट्रीय पातळीवर कसं सुधारेल यासाठीही प्रयत्न करावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिल्या

मंत्रालयात झालेल्या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ खासदार गिरीश बापट यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते नशिक स्मार्ट सिटी नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या अंतर्गत शहरातील हनुमानवाडी आणि मखमलाबाद शिवारातल्या हरीत क्षेत्र विकासासाठी नगररचना योजना साकरण्यात येणार आहे

या योजनेसाठी शेतकऱ्यांचा विरोध असल्याने काही प्रमाणात विरोधी पक्षांनी गोंधळ घातला मात्र केंद्र शासनाची ही योजना शेतकरीहिताची आहे

मराठा आंदोलन मराठा समाजाचे आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी हिंगोली शहरात जिल्हाधिकारी कार्यालय तसेच औंढा वसमत सेनगाव कळमनुरी इथं तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं काल ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं विदर्भ आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही इथं काल नागपूर कराराची होळी करण्यात आली

त्यामध्ये विदर्भाचा विकास होईल असं नमूद केलं होतं मात्र विदर्भाच्या वाट्याला काहीच आलं नाही असा आरोप करून आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर कराराची होळी करत शासनाचा निषेध नोंदवला

केंद्र सरकार स्थायी कामगारांना अस्थायी करून त्यांच्यात अस्थिरता निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला कारवाई शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसले यांच्या घरावर काल छापा घातला या प्रकरणी भोसले यांच्या दोन गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत

निधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रत्नागिरीतले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि राष्ट्रीय सेवा समितीचे माजी अध्यक्ष श्रीराम पांड्रंग तथा शामराव रायकर यांचं काल कोल्हापूर इथं कोरोनामुळे निधन झालं

रत्नागिरीच्या फाटक प्रशालेतून उपमुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतर संघाची विविध पद त्यांनी भूषविली हवामान उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार